सतराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडीनं विक्रमी बहमत मिळविल्यानंतर नरेंद्र मोदी आज प्न्हा द्सऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत आज संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद मोदी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देववतील या शपथविधी समारोहात बिमस्टेक देशांचे सर्व प्रमुख नेते सहभागी होणार आहेत बांग्लादेश श्रीलंका किर्भिस्तान आणि म्यानमार या देशांचे राष्ट्रपती मॉरिशस नेपाळ आणि भूतानचे पंतप्रधान तर थायलॅंडचे विशेष दूत या शपथग्रहण समारंभात सहभागी होत आहेत कॉंग्रेस अध्यक्ष राहल गांधी आणि संपूआच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसंच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध राज्यांचे राज्यपाल मुख्यमंत्री विविध राजकीय पक्षांचे नेते उद्योगपती चित्रपट कलाकार आणि परदेशी पाहण्यांसह सुमारे सहा हजार मान्यवर या समारंभात उपस्थित राहणार आहेत दरम्यान भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मंत्रिमंडळ स्थापनेसंदर्भात आज नियोजित पंतप्रधानांची भेट घेतली तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रध्दांजली अर्पण केली त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली तसंच राष्ट्रीय युध्दस्मारकाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या शपथग्रहण समारंभाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी दिल्लीहन केलं जाणार आहे

वैदयकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये खुल्या वर्गातल्या आर्थिकृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

या निर्णयांविरोधात कोर्टात याचिका दाखल झाली वैद्यकीय पदव्य्त्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया मागील वर्षीच्या नोव्हेंबर होती महिन्यात स्रू झाली होती तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण मार्च महिन्यात देण्यात आलं होतं त्यामुळं मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाश अर्थात एमसीआयकडून जागा वाढवून घेण्यात आल्या नसताना हा निर्णय लागू करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं राज्याच्या दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजक्मार बडोले यांनी दिली दिव्यांगांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाची बैठक काल मंत्रालयात पार पडली त्यावेळी ते बोलत होते दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं नव्यानं धोरण आखलं असून त्यात दिव्यांगांना शिक्षण उत्तम आरोग्यए रोजगार आणि कौशल्य विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना यांची तरतूद करण्यात आली आहे या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे असं बडोले यांनी प्ढं बोलतांना सांगितलं

सहयाद्री अतिथीगृह इथं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी बँकांनी करणं अपेक्षित आहे शेती घटक कमक्वत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बँकांनी पत प्रवठा करावाए असे निर्देश म्ख्यमंत्र्यांनी यावेळी दिले गेल्या वर्षीच्या पीक कर्जाच्या उद्दिष्टपूर्तीची आकडेवारी पाहन म्ख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

या मोहिमेला युध्दस्तरावर राबवतानाच लोक सहभाग वाढवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं

तसंच या मोहिमेतील वृक्ष जिवंत राहण्याचं प्रमाण दरवर्षी वाढत आहे व्रक्षारोपण मोहीमेसोबतच लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत

सांस्कृतिक कार्य संचालनालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली आहे

विदर्मासह देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट आली असून ती पुढील दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे

गोंदिया नागपूर अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटाची शक्यता हवामान विमागान व्यक्त केली आहे दरम्यान अतिउष्णतेमुळं उष्माघाताची शक्यता असून नागरिकांनी त्यासंदर्भात काळजी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि ऑरोग्य विभागाच्या वतीन देण्यात आले आहेत विदर्भात उष्णतेची लाट कायम असून अनेकांना उष्माघातामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत गडचिरोली जिल्ह्यातील कोरची इथले रहिवासी विजय बोरकर यांचा न्कताच उष्माघातानं मृत्यू झाला म्लीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासह अन्य कामं करताना उन्हातान्हात फिरतांना त्यांना उन्हाचा जबर तडाखा बसला इंग्लंड आणि वेल्स इथं आयोजित आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली स्पर्धेतील उदघाटनीय सामना आज दुपारी तीन वाजतापासून इंग्लंडच्या ओवल मैदानावर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळला जात आहे दक्षिण आफ्रिका संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं निर्णय घेतला

भारताचा संघ आपला पहिला सामना येत्या पाच जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरूद्द साऊथ हॅम्टन इथं खेळणार आहे

यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात पुन्हा एकदा वाघाच्या शिकारीचा प्रयत्न करण्यात आला वाघाच्या उजव्या पायाच्या पंज्यावर दोरीचा फास अडकून जखम झाल्याचं काही पर्यटकांच्या निदर्शनास आलं व्हीएचएफ एन्टीनाद्वारे जखमी वाघाचा अधिवास शोधण्यात आला परंतू प्रत्यक्ष पाहणीत वाघ तिथं आढळला नाही या वाघाला बेशुद्दीचं औषध देऊन त्याच्या उपचार करण्यासाठी परवानगीची प्रक्रिया सुरू असल्याचं विभागीय वन अधिकारी वन्यजीव यांनी सांगितलं शिकारीचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांचा वन विभागाकडून शोध घेण्यात येत आहे

वस्त्रोद्योग पार्कच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात मोठे प्रकल्प स्रु झाले असून प्ढील काळातही होणार आहेत त्याम्ळं मोठी मन्ष्यबळ निर्मिती होणार आहे कामगार बांधवांच्या कल्याणासाठीही शासनानं अनेकविध योजना लागू केल्या असूनए त्यांना त्यांचा लाभ मिळवून द्यावाए असे निर्देश उद्योग राज्यमंत्री आणि पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज अमरावती इथं दिले औदयोगिक वसाहतीतील विविध उदयोग आणि संबंधित विविध बाबींचा आढावा पालकमंत्री पोटे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला त्यावेळी ते बोलत होते

तसंच त्यांना अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी आणि झिंक गोळ्यांचा वापर कशा प्रकारे करायचा याचं प्रात्यक्षिक घरोघरी जाऊन देण्यात येत आहे सोबतच ओआरएस आणि झिंक गोळ्यांचं वाटप आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे ज्या घरामध्ये पाच वर्षाच्या आतील अतिसारग्रस्त बालक आहे तिथं मोफत औषधोपचार केला जात असून याचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर यांनी केलं आहे हा कार्यक्रम जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रए उपकेंद्रए अंगणवाडी या ठिकाणी राबविण्यात येत आहे सर्व प्राथमिक शाळा आणि निमशासकीय शाळांमध्ये स्वच्छतेबाबत आरोग्य सेवक सेविकाए आरोग्य सहाय्यकए वैदयकीय अधिकाऱ्यांकडून प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जनजाग़ती करण्यात येत आहे